आकाशवाणी नागपूर काही ठळक बातम्या

देशातील सर्वात लांब असलेल्या आसाममधील बोगीबील पुलाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

देशातल्या कृषी क्षेत्राला बळकट करणं हे सरकारसमोर मोठं आव्हान असल्याचं कद्रीय अथमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं आहे

नागरिकांच्या प्रत्येक लहानात लहान समस्यांना प्राधान्य देऊन तातडीनं सोडवण्यासाठी प्रयत्न करावे अशा सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या

विदर्भात थंडीची लाट कायम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज आसाममध्ये ब्रम्हपूत्रा नदीवर तयार करण्यात आलेल्या देशातील सर्वात लांब रस्ते आणि रल्वे मार्ग असलेल्या बोगीबील पुलाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी मोदी यांनी आशियातील या दुसऱ्या सर्वात लांब पुलावरून रवाना होणाऱ्या रेल्वेगाडीच्या पहिल्या यात्रेला हिरवी झेंडी दाखवली पंतप्रधानांनी दिब्रुगढ धेमाजी असा प्रवासदेखील या नव्या पुलावरून केला या कार्यक्रमाला आसामचे राज्यपाल जगदीश मुखी आणि मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल उपस्थित होते नव्यानं तयार करण्यात आलेल्या आणि धोरणात्मक दृष्टीनं महत्वपुर्ण अशा रस्ते आणि रेल्वे मार्ग असलेल्या पुलामुळं अरूणाचल प्रदेशमधील विविध जिल्हयांना संपर्कात आणणं सहज शक्य झालं आहे अरूणाचल प्रदेशमधील भारत चीन सीमारेषेवर संरक्षणाच्या दृष्टीनं देखील हा पुल महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहे

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची आज जयंती त्यानिमित्त आज देशभर सुशासन दिवस साजरा केला जात असून ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे सदैव अटल ही वाजपेयी यांची समाधी आज देशाला अर्पण करण्यात आली नवी दिल्लीत घाटाजवळ उभारलेल्या या समाधीत विविधतेत एकता या कल्पनेनुसार देशाच्या विविध भागातून मागवलेले दगड वापरले आहेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकथ्या नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी अटलजींच्या समाधीवर फुल वाहून आदरांजली अर्पण केली माजी पंतप्रधान भारतरत्न अटल ांबहारां वाजपेयी आण ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी शिक्षक र्आण राष्ट्र र्निमाते मदन मोहन मालवीय यांची जयंती आज देशभरात साजरों करण्यात येत आहे बाजपेयी यांची जयंती सवत्र सुशासन ादन म्हणून साजरां करण्यात येत आहे उपराष्ट्रपती एम व्यंकऱ्या नायडू यांनी देशातल्या जनतेला सुशासन र्दिनाच्या शुभेच्छा र्दिल्या आहेत लोकांना सरकारच्या र्वावध योजनांचा लाभ पोहोचवण्याचं महत्व हा र्ददवस र्विषद करतो असं त्यांनी म्हटलं आहे

मालवीय यांनी स्वातंत्र्य आंदोलन र्आण शिक्षण क्षेत्रात महत्वपूण योगदान ादल्याचं पंतप्रधानांनी र्टावटर संदेशात म्हटलं आहे देशातल्या कृषी क्षेत्राला बळकट करणं हे सरकारसमोराल मोठं आव्हान असल्याचं कद्रीय अथमंत्री अरुण जेटलां यांनी म्हटलं आहे भारतीय अथव्यवस्थेच्या स्थितीसंदभात आकाशवाणीला र्दलेल्या र्विशेष मुलाखतीत ते बोलत होते या आव्हानांवर मात करण्याच्या दृष्टीनं र्सिंचनासारख्या पायाभूत सुर्ववधांमध्ये अधिक ग्रंतवणूक करून तसंच शेतमालाच्या खरेदोतलं सहकाय वाढवून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं हाच उपाय असल्याचं ते म्हणाले चालू आर्थिक वषात कद्र सरकार आर्थिक तूट कमी करण्याचं उद्दिष्ट गाठेल असा विश्वास व्यक्त करत महसूल प्राप्तीच्या दृष्टोनं वाहन दूरसंचार बांधकाम आर्गण हवाई वाहतूक क्षेत्रात न्कत्याच झालेल्या ांवक्री कराच्या अन्षंगानं लक्ष ठेवण्यात आलं आहे असं जेटलां यांनी सांगतलं महिलांच्या विविध समस्यांना वाचा फोडण्यासाठी त्यांच्या समस्यांवर समाधानकारक पर्याय तयार करण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाचं सक्षमीकरण होण्याचं आग्रही प्रतिपादन केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री श्रीमती मनेका गांधी यांनी केलं

सरत्या वर्षाचा आढावा घेण्याच्या निमित्तानं घेण्यात आलेली ही मुलाखत दिल्ली आकाशवाणीच्या एफएम रेनबो वाहिनीवरून रात्री साडेनऊ वाजता प्रसारित करण्यात आली मुजप्फरपूर आणि बिहारमधील अनाथाश्रमातील लैंगिक शोषणाबद्दलच्या प्रकरणांचे प्रश्न सोडवण्यासाठी एक समिती तयार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली

विरोधी पक्षानं या विषयावर जबाबदारीनं चर्चा करावी असंही त्यांनी यावेळी सांगितलं

पूढोल वषाच्या एक एप्रिलपासून तीन वषात स्माट प्रीपेड वीजमापकं उपयोगात आणायचा सरकारचा ांवचार आहे यामूळे ांवतरण आर्गाण वापरामधलं वीजगळतीचं प्रमाण कमी होईल आणि ऊजा बचत होईल असा या मागचा उद्देश्य आहे ग्राहकांना पूण र्माहन्याचं देयक भरण्याऐवजी वापराएवढं देयक भरण्याची र्स्रावधा या स्माट प्रीपेड वीजमापकांमुळे उपलब्ध होईल तसंच या मापकांच्या र्नामतीमुळे उदयोगक्षेत्रात रोजगार निमाण होतील प्रत्येक नार्गारकाला स्वच्छ पाणी चांगले रस्ते र्पारसरात स्वच्छता मिळण हा त्यांचा हक्क आहे याच समस्या घेउनहो नार्गारक शासन दरबारो आपलो कैफोयत मांडतात वरचेवर छोट्या वाटणा या या समस्या सवसामान्य नार्गारकांसाठां रोजच्या जगण्याचा संघष आहेत शासन प्रत्येक समस्यांसाठो निधी उपलब्ध करून देण्यास तयार आहे मात्र यासाठो प्रशासनान आपलो उदासीनता झटकण्याची गरज आहे नार्गारकांची सेवा करण्याची आपल्याला संधी ्मिळालां असून प्रत्येक काम जबाबदारांन करा आणण नार्गारकांच्या प्रत्येक लहानात लहान समस्यांना प्राधान्य देउन ती तातडीन सोर्डावलो जाईल यासाठो काम करा असा सूचक इशारा पालकमंत्री चंद्रशेखर बावनक्ळे यांनी र्आधका यांना दिला

त्यावेळी ते बोलत होते मंचावर महापौर नंदा जिचकार आणि अन्य पर्दाधिकारी उपस्थित होते

या शाळांना महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा हे नाव दिलं जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली यानिमित्त आज म्रंबई इथं कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मन्रष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांचेसह विनोद तावडेही उपस्थित होते नागपूर महानगरपाालका प्रभाग क्र

यावेळी प्रमुख र्आतथी म्हणून माजी खासदार अजय संचेती आमदार प्रा

लोकेश जडीया यांच्या पयावरणावरील तसेच सामाजिक प्रबोधनात्मक दारूबंदाच्या कावतनी र्रासक मंत्रमुग्ध झाले ओमप्रकाश र्रानडर यांनी सांस्कृतिक समाजव्यवस्थेवर प्रकाश टाकणा या हास्य व्यंग र्कावता सादर केल्या सेवा ही केवळ कर्तृत्व म्हणून नव्हे तर आपलेपणातुन करायला हवी असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांनी केलं

याप्रसंगी डॉ राणी बंग यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना आपल्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणाऱ नसल्याचं वचन आयोजकांना दिलं याप्रसंगी डॉ मोहन भागवत यांचाही सत्कार करण्यात आला आज कष्टाळू व्रत्तीपेक्षा माणसांमध्ये कष्ट टाळू आणि कसं टाळू ही व्रत्ती वाढली आहे सामान्याला जेव्हा असामान्यतेचे स्वप्न पडते तेव्हाच इतिहास घडतो असा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांनी घडविला असं प्रतिपादन शिवचरित्राचे गाढे अभ्यासक आणि कार्पोरेट ट्रेनर डॉ सुमंत टेकाडे यांनी केलं वैदर्भीय लेखिका संस्था अभिव्यक्ती आणि कातरकर परिवारतर्फे मध्रकरराव कातरकर व्याख्यानमालेचं आयोजन नागपूर इथं करण्यात आलं यावेळी अपरिचित शिवराय या विषयावर भाष्य करताना डॉ टेकाडे म्हणाले की भारतीय सैन्यात केवळ मराठा रेजिमेंटची रणगर्जना ही देवतांची नव्हे तर एका व्यक्तीचा जयजयकार करणारी आहे

बसमध्ये तांत्रिक र्बघाड झाल्यामुळे हा अपघात झाला जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत

आज संपूर्ण विदर्भात हवामान कोरडं राहण्याची शक्यता प्रादेशिक हवामान खात्यान वर्तवली असून थंडीची लाट तीन चार दिवस कायम राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे याबरोबरच आजचं प्रार्दोशक बातमीपत्र संपलं

नमस्कार